राष्ट्रपती कोविंद यांच्या पत्नी सविता कोविंद राज्यपाल चा विद्यासागर राव राज्यपालांच्या पत्नी विनोदा राव मुख्यमंत्री दक्के फडनवीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावड्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होता मुंबईतल्या राजभवनाच्या आवारातल्या जल किरण या राष्ट्रपतींसाठीच्या विशा अतिथीगृहाचं काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्तउिद्वाटन झालं

पुलांची लहानमोठी दुरुस्ती पुल पाडणे आणि त्यांची पुन्हा उभारणी करणं याबाबतचं निरीक्षण या सॉफ्टवेअरच्या मदतीनं सोपं होणार आहे महानगरपालिका अशा प्रकारची प्रणाली विकसित आणि कार्यान्वित करण्यासाठी लवकरच एका संस्थेची नेमणूक करणार आहे पुलांच परीक्षण करणं हे यापूर्वीच महानगरपालिक्ली अनिवार्य केलं आहे

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्तव्रि संमव्निमाचं उद्घाटन होणार असून साहित्यिक प्राध्यापक डॉ

स्वच्छतेचं हे काम करून पाच दिवसांनी हे पथक आज सकाळी मुंबईत परतलं डॉक्टरांच्या पथकाबरोबरच घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या सफाई कर्मचाऱ्यांचं पथकही सांगली कोल्हाप्रमध्यााख्या सोमवारी गेलं होतं

त्यानंतर पाणी तुंबलर्सी ठिकाणं मोकळी केली शहर स्वच्छ झाल्यानंतर जागा सोडून गस्त्रासांगलीकरही आपापल्या घरी आता परतू लागलठ आहत्त् कोल्हापुर आणि सांगलीतल्या पुरग्रस्तांना सर्व स्तरातून मदत मिळत आहा मुंबईतल्या मशिदी मदरसा इंगें आणि मुस्लिम समाजाच्या संस्थांनी क्विखा आवाहनाला मुस्लिम बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पूर्यस्तांना त्यांनी मोठी मदत पाठवली आहे